पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवा कर जीएसटीच्या कक्षेत आणणं हा इंधनाची किंमत कमी करण्याचा एक मार्ग असून जीएसटी परिषदेनं हा प्रस्ताव पाठवला तर महाराष्ट्र सरकार त्याला पाठिंबा देईल असं ते म्हणाले

पेट्रोल आणि डिझेलवाढी विरोधात उद्या काँप्रेससह अनेक विरोधी पक्षांनी भारत बंदचं आवाहन केलं आहे या बंद मध्ये लातूरकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झालेले असताना देशात ते वाढवले जात आहेत यामुळे महागाईचा भडका उडाला आहे असं देशमुख यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे बंद दरम्यान शासकीय खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही कोणालाही इजा पोहचणार नाही याची दक्षता घेत काँग्रेस कार्यकर्ते बंद यशस्वी करतील असंही त्यांनी म्हटलं आहे दरम्यान या बंद मध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनीही सहभागी व्हावं असं आवाहन मुंबई काँप्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे

दरम्यान शिकागो इथं काल तेलगू संघटनेच्या सदस्यांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी अमेरिकेतल्या भारतीय समुदायानं त्यांची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मुळं न विसरता नवीन आणि प्नरुत्थान होत असलेल्या भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावं असं आवाहन केलं सर्व विश्व हे एक कूटंबच आहे वसुधैव क्टंबकम् ही श्रद्धा आणि भारतीय तत्त्वज्ञानाची मूल्यं कायम राखावीत असं त्यांनी सांगितलं देशातून निरक्षरतेचं निर्मूलन करण्यात विद्यार्थांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय म्नष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

आगामी काळात संपूर्ण साक्षरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सर्व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या कुटंबातल्या निरक्षर सदस्यांना शिकवावं असं आवाहन त्यांनी केलं सरकार नवीन भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असून नवीन भारत सुशिक्षित भारत असावा असं त्यांनी सांगितलं

गोव्यात आयोजित केलेल्या आयर्वेदीय मज्जा संस्था उपचार शिबिरात ते बोलत होते आयूर्वेदाचा जीवनपद्धती विषयक दुष्टीकोन व्यापक असून शरीर आणि मनाचा समतोल राखण्यावर त्याचा भर असतो असं ते म्हणाले

हे राज्यमंत्रीपद रिपाइं चे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर आणि प्रदेशाध्यक्ष मुकेश ध्लकर यांना सहा महिन्यांसाठी विभागून देण्यात यावं अशी शिफारस आपण करणार असल्याचही ते म्हणाले

या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी आळे फाटा इथल्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातग्रस्त गाडीतले प्रवासी प्ण्याचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे

सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातल्या देवर्डे इथं ग्रामपंचायत इमारत आणि विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते